कर्जबुडव्या हिरेव्यापारी नीरव मोदी याला आज लंडनमध्ये स्कॉ ऊंड यार्ड पोलिसांनी अ ऊ केली भारताच्या सक्तवसुली संचालनालयानं लंडनच्या न्यायालयाला त्याच्या हस्तांतरणाची विनंती केली होती त्यानुसार न्यायालयानं त्याच्या नांवे वॉरं जारी केलं होतं भारत सरकारच्या वतीनं होबॉर्न के त्याला अ के करण्यात आली

नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखे गुन्हेगार आता देशाच्या चौकीदारापासून लपून राहू शकणार नाहीत असा विश्वास केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केला आहे गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं आहे प्रमोद सावंत सरकारनं बहुमत सिद्ध करावं यासाठी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं

एफ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑडियो ब्रिजच्या माध्यमातून देशभरातील सुरक्षा रक्षकांशी संवाद साधला

बालाको उधे हवाई हल्ला केला गेला परंतू त्याचं दुःख भारतातील काही लोकांना झालं हे आश्वर्यजनक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रसारमाध्यमांपासून संसदेपर्यंत जवानांपासून ते भाषण स्वातंत्र्यपर्यंत आणि घ जेपासून ते न्यायालयांपर्यंत सगळयावर घराणेशाहीचा परिणाम झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी ब्लॉगवर म्हा कें आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री कार्यालयाचं रुपांतर प्रसिध्दी कार्यालय करुन त्याची पत खाली आणली आहे अशी शिक्रा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली

आज नवी दिल्ली श्वें पत्रकारांशी बोलताना पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा आरोप केला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळं गेल्या वर्षभरात एक कोरी बेरोजगार निर्माण झाले अशी र्फिका काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे

मात्र हे आरोप केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी फे ळले आहेत

त्यांच्या पक्षाची समाजवादी पारी आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांशी युती असून आपल्या व्यक्तीगत विजयापेक्षा युतीला जास्तीत जास्त जागा मिळणं महत्वाचं आहे असं मत मायावती यांनी आज लखनौ श्विं पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे

आज नई दिल्लीत भाजपा मुख्यालयात केंद्रीय मंत्री जे

नड्डा आणि स्मृति जिनी यांच्या उपस्थितीत मिश्र यांनी पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पार्शील यांचे पुत्र रणजीत मोहिते पार्शील यांनी आज भारतीय जनता पार्पीत प्रवेश केला रणजीत मोहिते पार्पील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघाजीचे पहिले अध्यक्ष होते

जम्मू कश्मीरमधे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्ररन्स पक्षानं आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचं निर्णय घेतला आहे आज जम्मूमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेसचे वरीष्ठ नेते गुलाम नबी आजाद आणि नॅशनल कॉन्फ्ररन्सचे फारूक अब्दुल्ला यांनी युतीची घोषणा केली काँग्रेस जम्मू आणि उधमपुर तर नॅशनल कॉन्फ्ररन्स श्रीनगर मतदारसंघात निवडणूक लढवेल असं यावेळी जाहीर करण्यात आलं

नेपाळमध्ये बिराज़गर खे सुरू असलेल्या पाचव्या सॅफ अर्थात दक्षिण आशियाई फू बिॉल महासंघाच्या महिलांच्या फू डॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला